ते काल नवी दिल्ली क्वे महालेखापाल आणि उपमहालेखापालांच्या मेळाव्यात बोलत होते

शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी उद्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतही त्यांच्यासोबत होते शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायला काँग्रेस कार्यकारिणीनं मंजुरी दिल्यानंतर सरकार स्थापनेसाठी होणा या बैठकांचं केंद्र दिल्लीतून आता मुंबईत हललं आहे सरकार स्थापनेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सर्व मुद्यांवर एकवाक्यता झाली असून आघाडीसंदर्भात शिवसेनेबरोबर चर्चा केली जाईल त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होईल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ

पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक विदर्भातल्या नागपूर आणि अमरावती विभागात अतिवृष्टीप्रस्त भागाची पाहणी करणार आहे

केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल राज्यसभेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ही माहिती दिली

देशातलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शहरी वनीकरण आणि लोकसहभाग आवश्यक आहे असं ते म्हणाले

या दोघांची विनातोशीष पाठवणी करावी अशी मागणी केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं प्रशांत वैंदम आणि धारिलाल अशी या दोघांची नावं असून नजरचुकीनं त्यांनी हद्द ओलांडल्याचं रविश कुमार म्हणाले पाकिस्तानी प्रचारधुरळयात या दोघांचा हकनाक बळी जाऊ नये अशी डेछा त्यांनी व्यक्त केली गेल्या काही दिवसांपासून कर्तारपूर मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर तीर्थयात्री करत आहेत विशेष करुन शनिवार रविवारी या मार्गाचा वापर जास्त होतो दोन्ही राष्ट्रांच्या अधिका यांच्या चर्चेनंतर या सुविधेसाठी द्विपक्षीय करार झाल्याचंही रविश कुमार यांनी सांगितलं

ही केंद्र फक्त सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात

दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायांमधे सर्जक आणि वित्तीय सहकार्याला चालना देणं हा फिल्म बाजार चा उद्देश आहे

व्यापा यांकडून भेटवस्तू स्वीकारणे आणि सकारात्मक प्रसिद्धी मिळवण्यासाठी झुकतं माप देणे असं आरोप प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्यावर करण्यात आले आहे हे आरोप म्हणजे कटकारस्थान असून यामुळे राजीनामा देणार नाही कायद्यातही तशी बांधलिकी नाही असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे हा सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न नसून विनाकारण मागे लागणं आहे ही शोधमोहिम सुरू करणा यांचीच तपासणी व्हावी असंही नेतन्याहू म्हणाले तत्पूर्वी अँटर्नी जनरल अर्विचाय मॅन्डेलब्लिट यांनी जड अंतःकरणानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं

एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या दोन निवडणूकांच्या अस्पष्ट निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली आहे

हा सामना दिवस रात्र रंगणार असून पहिल्यांदाच लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडूनं सामना खेळला जाईल रात्रीच्या वेळी चेंडू अधिक चांगल्या पद्धतीनं दिसावा यासाठी रंगात बदल केला आहे गुलाबी चेंडूची सवय व्हावी यासाठी कूर कं दोन्ही संघांनी सराव केला दोन्ही संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडू वापरुन आंतरराष्ट्रीय सामना खेळतील दुपारी एक वाजता हा सामना होईल

दरम्यान पिलीभीत जिल्हा प्रशासनानं एक वेगळी कल्पना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शेतक यांना अल्पदरात एक कॅप्सुल देण्यात येणार आहे ही कॅप्सुल पिकांच्या अवशेषांचं कंपोस्ट खतामध्ये रुपांतर करेल दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ही कॅप्सुल बनवली आहे

राज्यसभेत ज़ैक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली भारतनेट प्रॅजेक्ट टप्प्या टप्प्यानं ही सेवा पुरवत आहे

हे जमीन धोरण बनवताना राज्य सरकारनं जमिनीच्या मूळ रहिवाशांचं हित जपण्याला प्राधान्य दिलं आहे असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं